याकरता त्यांना अपंगत्व प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतंत्र नियमावलीचा केंद्र सरकारनं विचार करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत सरन्यायाधीश दीपक मिश्रा न्यायाधीश ए एम खानविलकर आणि डी

चंद्रचूड यांच्या पीठानं कुष्ठरोगाचं निर्मूलन आणि कुष्ठरोग्यांचं पुनर्वसन करण्यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारांना विविध निर्देश दिले कुष्ठरोगपिडीतांच्या कुटुंबियांना विशेषतः लहान मुलांना शाळांमध्ये सामान्य वागणूक मिळावी याकरता केंद्र आणि राज्यसरकारांनी नियमावली तयार करावी असाही आदेश न्यायालयानं दिला

या प्रकरणी केरळच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेचा तपास करावा असे आदेश आज न्यायालयानं दिले सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायाधिशांच्या खंडपिठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली

आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषद एसीआयनं दिल्लीच्या इंदिरा गांधी आणि मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळांना जगातली सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून घोषीत केलं आहे परिषदेनं संयुकरित्या या दोन विमानतळांना गुणवत्तेच्या आधारावर सर्वोत्तम सेवा देणारे विमानतळ म्हणून गौरवलं आहे

भाजपा अध्यक्ष अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज मुंबईतल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं दरम्यान सामाजिक एकता आणि बंधुत्वाचा संदेश देणा या गणेशोत्सवाच्या माध्यमातून देशभर सामाजिक एकोपा जपला जावा असं सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात आठवले यांनी काल गणरायाचं दर्शन घेतलं त्यावेळी ते बोलत होते गणपती बाप्पा मोरया च्या गजरात कोल्हापूर जिल्ह्यात घऱगुती आणि सार्वजनिक तरुण मंडळांच्या श्री गणेशाच्या आगमनानं सार्वजनिक गणशोत्सवाला प्रारंभ झाला पुरोगामी विचारांच्या कोल्हापुरात हा उत्सव विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा केला जातो गेली दोन वर्ष हा गणेशोत्सव डॉल्बीमुक्त साजरा होतो आहे पारंपारिक ढोल ताशाच्या गजरात गणेशोत्सव साजरा करण्याचा परिपाठ होऊन गेलाय एक गाव एक गणपती हे सुध्दा कोल्हापूरच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य

यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी गणेश चतुर्थी आणि मोहरम हे दोन्ही सण एकत्रच आले आहेत

हिंदू मुस्लीम धार्मिक ऐक्याची वीण अधिकच घट्ट झालीय

यातून हिंदू मुस्लीम बंधुःभावाचा एक फार चांगला संदेश समाजात जाण्यास मदत झालीय